काल मुंबईत वर्षा या आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी द्रदृष्य संवाद प्रणालीमार्फत कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसंच बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

शेतकऱ्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांनी काल मुंबईत ही माहिती दिली दिछी सरकारच्या धर्तीवर ही योजना राबवण्याबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे त्यावरच पुढचा निर्णय अवलंबून असेल असं राऊत यांनी सांगितलं कृषीपंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यावरही सरकार विचार करत असल्याची माहिती राऊत यांनी दिली

केंद्र सरकारची प्राधिकरणं आणि कार्यालय त्रि भाषा सूत्राचं पालन करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी हे पत्र लिहिलं आहे

दरम्यान मनोधैर्य योजनेतून पीडितेच्या कुटुंबाला संपूर्ण सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे

ते काल राज्यसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते या योजनेअंतर्गत अनुदानित धान्य मिळवण्यासाठी देशभर जुन्या शिधापत्रिकाच वैध राहतील असं त्यांनी सांगितलं नवीन शिधापत्रिका बनवण्याबाबत सामाजिक माध्यमांवर येणाऱ्या बातम्या निराधार असून अशा बनावट शिधापत्रिकांसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयमार्फत चौकशीचे संकेत त्यांनी दिले

मुंबईत काल उद्योग प्रतिनिधी व्यापारी वर्ग ग्रंतवणूकदार तसंच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थमंत्र्यांनी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या कर प्रणाली अधिकाधिक सुटसुटीत आणि सहज सोपी व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्या दृष्टीनेच नवीन कर रचनेचा पर्याय देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय विमा महामंडळाच्या प्रारंभिक सार्वजनिक विक्री प्रस्ताव आयपीओम्ळे अधिकाधिक किरकोळ ग्रंतवणूकदार याकडे आकर्षित होतील त्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलं

सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होईल

परभणी इथं काल राज्यस्तरीय कृषी संजीनवी महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते मराठवाड्यातल्या नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावं या अपेक्षेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती असं ते म्हणाले या महोत्सवानंतर वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी राज्यातलं सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याकडून होत नसून सरकार स्वतःच्या कर्मानेच पडेल अशी टीका केली सरकारनं मुंबईतल्या नाईट लाईफ पेक्षा शेतकऱ्याच्या लाईफची चर्चा करावी असंही ते म्हणाले दरम्यान वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु असून फडणवीस यांनी काल या विद्यार्थ्यांची अनौपचारिक भेट घेतली

पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं

परभणी महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत काँप्रेसच्या खान शहनाजबी या विजयी झाल्या

पठाण यांनी म्हटलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या आद्यकवी मुकूंदराज अध्यासन केंद्राचं उद्धाटन डॉ पठाण यांच्या उपस्थितीत काल झालं त्यावेळी ते बोलत होते देश सामाजिक द्भंगतेच्या उंबरठ्यावर असून संत साहित्याचा अभ्यास हाच यावर उतारा ठरेल असं पठाण यांनी यावेळी नमूद केलं

कांदा लसणाच्या शेतामध्ये अफूचे सहाशे ते सातशे झाडं लावण्यात आली होती या शेतकऱ्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवंलं आहे

यावेळी बोलतांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी आशा आरोग्य सेविकांच्या कार्याचा गौरव केला या आशा सेविकांनी सुदृढ सशक्त आणि निरोगी भारत निर्मितीसाठी काम करत असतांनाच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं असं आवाहन कांबळे यांनी केलं

भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड एक शून्यनं आघाडीवर आहे